सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विघेयक सादर करताना खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दूर्बल घटकाला सामाजिक दृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं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

काँप्रेस तृणमूल काँप्रेस बिजू जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसंच शिवसेनेनंही या विधेयकाला पाठिंबा दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विविध विकास कामांच ते भूमिपूजन करणार आहेत

पगारवाढ तसं अन्य मागण्यांसाठी पुकालेला हा संप आजही सुरुच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे संपक यांविरुद्ध मेस्मा लावला असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी दिली मात्र अजून तरी कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला उद्यापासून पुण्यात सुरुवात होईल

नाशिक मध्ये तापमान प्रन्हा घसरलं असून काल सायंकाळी शहरात सात पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर निफाड तालुक्यात तीन पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे